आसाममध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत

विधानसभेचे उपाध्यक्ष कृपानाथ मल्ला आणि आमदार रूपक सर्मा भाजपाकडून तर आमदार सुश्मिता देव आणि माजी मंत्री प्रद्युत बोडोई काँग्रेसकडून रिंगणात उतरत आहेत